प्रक्षेपणाची प्ढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असं इस्रोच्या प्रवक्त्यानं सांगितलं

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन चळवळीच्या शिष्टमंडळाशी मुंबई इथं चर्चा करताना काल ते बोलत होते या आरक्षणामुळे खुल्या गटातल्या ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा त्यांच्या यंदाच्या शिक्षण श्रल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल असं म्ख्यमंत्री म्हणाले

नाशिक इथं जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी काल ते बोलत होते

नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला आहे मात्र गंगापूर धरण क्षेत्रात पावसानं ओढ दिली असून पाऊस समाधानकारक झाला तर शहरातली पाणी कपात आठ दिवसात रद्द केली जाईल असं ते म्हणाले

ते काल वर्धा इथं बोलत होते जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा श्भारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला राज्यात सुरु असलेल्या तेहतीस कोटी व्रक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

यामध्ये औरंगाबाद सोलापूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे

उस्मानाबाद इथं शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे अग्रणी उद्धवराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा आणि कर्करोग निदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते यावेळी बार्शी इथले डॉक्टर बी एम नेने यांना खासदार निंबाळकर यांच्या हस्ते उद्धवराव पाटील जीवन गौरव प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं

उस्मानाबाद रेल्वेस्थानकाजवळच्या जुन्या मार्गाला जोडल्या जाणाऱ्या नव्या मार्गाची पाहणी केली

यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत संबंधितांना आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी काल दिल्या

कोषाध्यक्ष देविदास कुलकर्णी यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालं होतं परिषदेच्या कार्यकारिणीच्या काल झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला

त्यामुळे क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच उत्कृष्ट षटक सुपर ओव्हरचा वापर करण्यात आला

इग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला सामनावीर तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यिमसनला स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडूचा प्रस्कार देण्यात आला

पहिला आणि तिसरा सेट जोकोविचनं टायब्रेकरवर जिंकला

अंतिम सामन्यात विनेशनं रशियाच्या एकातेरिना पोलिशच्क हिला नमवून सुवर्ण पदकाची कमाई केली आहे

नंदाबाई खाकरे असं मृत महिलेचं नाव असून त्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या वडोज खुर्द इथल्या रहिवासी होत्या बसस्थानकात चालक बस मागे घेत असताना ही दुर्घटना घडली

जखमींवर जालना इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

जिल्ह्यातल्या धनेगाव इथं चव्हाण यांच्या समाधीस्थळी विविध मान्यवरांनी प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं